उभयतांमधील चर्चेची ही सहावी फेरी असेल कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित आहे शेतकरी प्रतिनिधींकडून खुल्या दिलानं आणि स्वच्छ शुद्ध हेतूनं मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक रास्त मुद्द्यावर चर्चा करून संयुक्तिक मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे

या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांतल्या आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांच्या संपर्कात आलेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे इतर काही नमुन्यांची तपासणी सुरू असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे राघवन दरम्यान सध्या तयार करण्यात येत असलेल्या विविध कंपन्यांच्या लसी या रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे सध्या तयार होत असलेल्या लसी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत असं प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं सध्या तयार होत असलेल्या लसीमध्ये माणसाच्या शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढविणे आणि प्रतिपिंडांच्या निर्मितीद्वारे शरीरातील संरक्षक यंत्रणा अधिक मजबूत करणे या बाबींवर भर दिला जात आहे असं त्यांनी नमूद केलं

ब्रिटनमधून आलेल्या रुग्णांमध्ये आढळलेली लक्षणं अधिक संसर्गक्षम असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते मात्र त्यामुळे या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता फारशी नाही असंही राघवन यांनी स्पष्ट केलं

एअरबॅग प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारनं प्रत्येक चारचाकी वाहनात चालकाच्या शेजारच्या आसनासाठी एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे

या योजनेमुळे देशातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून त्यांच्या लग्नाचा खर्च तसच इतर खर्च यांची व्यवस्था झाल्यानं त्यांचं भवितव्य सुरक्षित होण्यास मदत झाली आहे असं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे

डिजिटल भारताच्या निर्मितीमधील पुढचं पाऊल म्हणून या पुरस्कार निवडीची संपूर्ण प्रक्रिया यावेळी प्रथमच ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात आली अर्ज स्वीकारण्यापासून आता अंतिम पुरस्कार वितरण सोहळ्यापर्यंत सर्व पातळ्यांवरील कामकाज फक्त ऑनलाइन पद्धतीनंच पूर्ण करण्यात आलं आहे सरकारी कामकाज आणि विविध मंत्रालयाचा कारभार आणि सेवांचं मनुष्यविरहित डिजिटल स्वरूपात परावर्तन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या दिशेनं पावलं उचलणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विभागांना उत्तेजन म्हणून इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दर दोन वर्षांनी हे पुरस्कार देण्यात येतात महासागर महासागरांसंबंधीच्या अद्ययावत माहितींचं व्यवस्थापन करणाऱ्या डिजिटल ओशन या नव्या पहिल्या वहिल्या वेबआधारित अॅप्लिकेशनचं लोकार्पण केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते काल करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारत निर्मितीच्या स्वप्नाला आकार देणारे हे नवे पाऊल असून त्यामुळे ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि डिजिटल दृष्ट्या सक्षम समाज निर्माण होण्यास मदत होणार आहे जगभरातील महासागरांविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या या एप्लिकेशनमुळे नव्या ज्ञानाचं भांडार अभ्यासक संशोधन संस्था आणि त्याचबरोबर माहिती घेण्यासाठी जाणून घेण्याची उत्सुकता असलेलेल सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी खूलं होणार आहे असं प्रतिपादन डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी केलं

हर्षवर्धन आत्मनिर्भर भारतासाठी कृति कार्यक्रम या अहवालाचं प्रकाशन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषदेनं हा अहवाल तयार करण्यात आला आहे या अहवालात मांडण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कल्पना विविध संस्थांच्या सहकार्यानं विकसित केल्या पाहिजेत